देशातल्या शेतकऱ्यांच्या जीवनात कायापालट घडवून आणण्यासाठी केंद्रसरकार बांधिल असल्याचा पुनरुच्चार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटर संदेशात केला आहे शेतकऱ्यांचं आयुष्य अधिक सुलभ करण्यामधे या योजनेनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे आता देशातले शेतकरीही आत्मनिर्भर भारत मोहिमेचा अविभाज्य भाग बनत आहेत असं त्यांनी म्हटलं आहे

अधिक चांगल्या सिंचन सुविधा तंत्रज्ञान कर्ज उपलब्धता मोठ्या बाजारपेठांशी संपर्क पीकविमा मातीच्या आरोग्यावर भर व्यादी गोष्टी केल्या त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत असं ते म्हणाले किमान आधारभूत दरात ऐतिहासिक वाढ केल्याचं त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांचं उत्पन्न द्प्पट करण्यासाठी सरकार बांधिल असल्याचा पुनरुच्चारही मोदी यांनी केला

हा पुरस्कार केंद्रीय कृषी तथा कृषी कल्याण मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी स्वीकारला

यंदाची ही या परिषदेची दुसरी आवृत्ती आहे

सागरी क्षेत्राशी निगडीत जगभरातल्या कंपन्या विविध देशांच्या सरकारचे प्रतिनिधी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार सागरी वाहतुकदार जहाज उद्योगाशी निगडीत व्यक्ती महत्त्वाच्या बंदरांचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी होणार आहेत मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली याअंतर्गत विविध चर्चासत्र ऑनलाजि प्रदर्शनं आणि जिर कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे

केंद्रीय बंदरे नौवहन आणि जलमार्ग मंत्री मनसुख मांडवीय यावेळी जगभरातल्या सागरी क्षेत्राशी निगडीत कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधतील या दरम्यान सागरी क्षेत्रातल्या महाराष्ट्रातल्या गुंतवणुकीच्या संधी याविषयावरही चर्चासत्र आयोजित केलं आहे यामध्ये राज्यातली बंदरं समुद्र पर्यटन याविषयी माहिती दिली जाणार आहे

जलवाहतूक वॉटर टक्सी क्रूझ तेल कंपन्यांशी निगडीत हे करार आहेत

ते आज मंत्रालयात यासंदर्भात आयोजित बर्क्कीत बोलत होते अन्य राज्याच्या तुलनेत औद्योगिक ग्राहकांचे वीज दर जास्त असल्यानं राज्यात उद्योगधंद्यांच्या वाढीत अडथळा निर्माण झाला आहे

मात्र कृषिपंप वीज वाहिन्या अतिभारीत होत असल्याच्या तक्रारी येत असल्यानं वीज वाहिन्यांचं जाळं सक्षम करणं तसंच रोहित्रांची संख्या आणि क्षमता वाढवण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचं काम त्वरित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले राज्यात उद्योगाला चालना देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील असून भविष्यात विजेची मागणी वाढणार असल्यानं स्वस्त वीजेची खरेदी करण्यासाठी आराखडा तयार करा असे निर्देशही त्यांनी दिले

आज केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बठ्कीत हा निर्णय झाल्याची माहिती माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बातमीदारांना सांगितलं

पुद्द्वेरीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करायलाही मंत्रीमंडळानं आज मंजूरी दिली मुख्यमंत्री व्ही नारायणस्वामी यांना विश्वासदर्शक प्रस्ताव जिंकण्यात अपयश आल्यानं दोन दिवसांपूर्वी यांनी राजीनामा दिला त्यानंतर कोणत्याही पक्षानं सत्ता स्थापनेसाठी दावा न केल्यामुळे पुद्दुचेरी विधानसभा निलंबित करण्याची शिफारस नायब राज्यपालांनी केली होती उत्पादनआधारित प्रोत्साहनपर लाभ योजनेला केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजुरी दिली माहिती तंत्रज्ञान हार्डवेअर क्षेत्रासाठी देशांतर्गत कारकूनदारीला चालना देण्यासाठी तसंच हार्डवेअरच्या मूल्यसाखळीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक यावी हा योजनेचा उद्देश असल्याचं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी सांगितलं औषधनिर्मिती क्षेत्रासाठीही अशाच योजनेला मंत्रीमंडळानं मंजुरी दिली

त्यात ठाण्यातल्या हवाई दल केंद्रावरच्या केंद्रीय विद्यालयाची विद्यार्थिनी श्रावणी जावळे हिचाही समावेश होता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या प्स्तकाचा परीक्षेच्या तयारीत खूप उपयोग झाल्याचं तिने आकाशवाणीशी बोलताना सांगितलं पेपर लिहिण्याआधीच्या तणावाचं व्यवस्थापन करण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी दिलेला सल्ला उपयुक्त होता असंही ती म्हणाली

मात्र परीक्षा पे चर्चा कार्यक्रमानंतर हे योग्य नसल्याची पालकांचीही खात्री पटल्याचं तिने सांगितलं

अशाप्रकारचा हा देशातला पहिलाच महोत्सव असून तो ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे खेळणी उद्योगक्षेत्राच्या सर्वंकष विकासाच्या द्रष्टीनं संवादाला चालना देणं तसंच भारतीय खेळणी उद्योग क्षेत्राच्या क्षमता जगासमोर मांडणं हा या महोत्सवाचा उद्देश आहे देशभरातून अनेक खेळणी उद्योजक या महोत्सवात सहभागी झाले आहेत कुडोज किड्स युटीलीटी ही कंपनीही या महोत्सवात सहभागी होत आहे या कंपनीचे संस्थापक अनिल दगडे यांनी या महोत्सवाच्या आयोजनाबद्दल काय वाटतं याविषयी आपल्या भावना आकाशवाणीकडे व्यक्त केल्या

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नवी मुंबई कल्याण डोंबिवली वसई विरार आणि ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिट्यांच्या बठ्का घेऊन निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला सध्या राज्यात काँग्रेस पक्षाला अनुकुल वातावरण असून कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे असं सांगून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी मायक्रो लेवलला काम करा आणि स्वबळावर लढण्यास तयार रहा

जागतिक बाजारातले कल नकारात्मक असूनही मुंबई शेअर बाजारात आज उत्साहाचं वातावरण राहिलं

सध्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे

कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बस्कीत वरीष्ठ सरकारी अधिकारी आणि जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करुन हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं

लग्नसमारंभासाठी तहसीलदारांची परवानगी घ्यावी लागणार आहे आठवडा बाजार स्थानिक प्राधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय भरवता येणार नाही

त्यामुळे कोरोना बाधितांची तपासणी वाढविण्यासाठी बंद पडलेले कोविड सेंटर उघडण्याचे आदेश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत

भुजंगराव यांनी हस्त्राबाद संस्थानात प्रशासकीय नोकरीतून आपल्या कारकीर्दीला सुरवात केली स्वातंत्र्यानंतर विविध पदावर त्यांनी काम केलं निवृत्तीनंतरही त्यांनी विविध महामंडळ समित्यांवर काम केलं मराठवाड्याच्या विकासातल्या भरीव योगदानाबद्दल भुजंगराव यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेचा गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार मिळाला होता